त्यानंतर त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयम यांच्या सोबत उच्चस्तरिय बैठक घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला केरळमधली पूरपरिस्थिती अजूनही गंभीर असून अलप्पुझा जिल्ह्यात हजारो लोकं पुरात अडकली असल्याची माहिती मिळाली आहे त्याचबरोबर चेन गन्नर आणि चलक्कडी जिल्ह्यातही अजूनही परिस्थिती गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे या जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य करण्यामध्ये अडचणी येत असल्याचं ते म्हणाले

दरम्यान संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अन्टानियो गुटेरस यांनी केरळ मधली पूर परिस्थिती आणि त्यानंतर झालेलं प्रचंड नुकसान तसंच हजारो लोक विस्थापित झाल्याबद्दल द्रख व्यक्त केलं आहे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षामधला हा सर्वात मोठा महापूर आहे

मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी पोर्ट लुईस मध्ये या संमेलनाचं उद्घाटन केलं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अन्य मंत्री या संमेलनात सहभागी झाले आहेत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करुन संमेलनाला सुरुवात करण्यात आली हिंदी विश्व आणि भारतीय संस्कृती हा या संमेलनाचा विषय आहे हे संमेलन हिंदी भाषेचा वापर आणि जगभरात या भाषेला प्रोत्साहन देण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे

उत्तर प्रदेश ही वाजपेयी यांची कर्मभूमी होती आणि राज्यातल्या अनेक ठिकाणांशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं राज्य सरकारनं या ठिकाणांची यादी जारी केली आहे अस्थि विसर्जनाबाबतची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसून या महिन्याच्या शेवटी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

यामुळे आता कलानिधी मारन यांना आणि इतर आरोपींना याप्रकरणी खटल्याला सामोर जावं लागणार आहे दयानिधी मारन हे माहिती आणि प्रसारण मंत्री असताना कलानिधी मारन यांनी हे अवैध विनीमय सुरू केल्याचा तसंच दयानिधी मारन यांनी या प्रकरणी पदाचा दरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य शबरी भट्टासाली यांनी गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली केंद्र सरकारनं अर्ध्याहून अधिक महसूल आयकर विभागात जमा केल्याचं त्यांनी सांगितलं

काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी काल याविरोधात काढलेल्या मोर्चात दोन हजाराहून अधिक लोक सामील झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे

गोडसे यांनी शिवसेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता त्यानंतर ते परत शिवसेनेत आले होते आपल्या राजकीय कारकीर्दीवर संसरी ते संसद हे पुस्तक त्यांनी लिहीलं होतं

भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता या स्पर्धांना सुरुवात होईल

उद्घाटन सोहळ्यात भालाफेक खेळाड्र नीरज चोपडा भारताचा ध्वजवाहक असेल

भारतीय प्रमाणवेळेनुसार द्पारी साडे तीन वाजता सामना सुरु होईल मालिकेत भारतानं सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे